काल औरंगाबाद इथं केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आयोजित जागरूकता शिबिरात बोलत होते या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी कुटुंबाला चाळीस हजार रुपयांची रोख मदत स्वयंरोजगाराकरता पंधरा लाख रुपयांपर्यंत निधी आणि इतर लाभ देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं

आयआयटीएम अर्थात भारतीय उष्णकटीबंधीय हवामान संस्था आणि भारतीय हवामान विभाग संयूकपणे हा उपक्रम राबवणार आहेत याशिवाय दोन किलोमीटर परिसरात झालेल्या पावसाची एकत्रित माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी याकरता तीन एक्स बॅंड आणि एक एस बॅंड असलेले रडार मुंबईत स्थापन केले जाणार आहेत सूर्याच उत्तरायण आणि मकर राशीत प्रवेशाचा सण मकर संक्रांत आज साजरा होत आहे देशाच्या विविध भागात उत्तरायण बीह पोंगल हे सणही आज साजरे होत आहेत निसर्ग आणि परंपरेशी जोडलेले हे सण सुख समृद्वी घेऊन येवो या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत

ते काल पानिपत इथं बोलत होते पानिपतच्या युद्धात मराठा सैन्याच्या अतुलनीय शौर्याचं योगदान भारतीय इतिहासात मोलाचं असल्याचं ते म्हणाले